पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे या सेवेचा प्रारंभ करण्यात आला रेल्वेनं हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोविड साथीसह अनेक अडचणींचा सामना करत पूर्ण केला आहे हा प्रकल्प रेल्वेचं ध्येय आणि सरदार पटेलांचा दृष्टीकोन यांचा सुंदर मिलाफ आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले

त्यामुळे पर्यटकांच्या सोईसाठी मुंबईतल्या दादर बरोबरच चेन्नई वाराणसी अहमदाबाद निजामुद्दीन रिवा आणि प्रतापनगर इथून केवडियाला जाणाऱ्या रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत मुंबईतील दादर स्थानकावरुन आज सकाळी सव्वा अकराला रवाना झालेली रेल्वे संध्याकाळी पावणेसातला केवडिया स्थानकात पोहोचली

चेन्नईतून सुटणारी गाडी आठवड्यातून एकदा धावणार असून ही अतीवेगवान रेल्वे आज नऊशे नऊ प्रवाशांना घेऊन केवडियाला रवाना झाली ही गाडी आंध्रप्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड बिहार या राज्यांमधून जाणार आहे

त्यामुळे प्रवाशांना आकाशाचं मनोहारी दर्शन होईल

इथल्या आदिवासी खेड्यांमधून सुमारे दोनशे होम स्टे सुरु केले आहेत ते स्थानिक वैशिष्ट्यांनी सुशोभित करण्यात आले आहेत केवडिया रेल्वे स्थानक देशातली पहिली पर्यावरणस्नेही प्रमाणपत्र मिळालेली इमारत आहे पर्यावरणाचं भान राखून केलेल्या आर्थिक विकासाचं केवडिया हे उत्तम उदाहरण आहे

कर्नाटकातल्या बेळगाव इथं जनसेवक समावेश कार्यक्रमाच्या समारोप समारंभात बोलत होते पाकिस्तानला आपण त्यांना समजेल अशा भाषेत उत्तर देत आहोत आत्मनिर्भर भारत योजनेद्वारे स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करत आहोत तसंच सरकार गरीब लोकांचं जीनवमान उंचावण्यासाठी सरकार त्यांना विविध सुविधा उपलब्ध करुन देत आहे असं शहा यांनी सांगितलं कोविड साथीच्या काळात मृत्युदर कमी राखण्यातही देशाला यश मिळालं असून आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा सुधारण्याचंही काम झालं आहे कोविडवरील लस देशातच तयार झाल्यामुळे आपल्याला जगातला सर्वात व्यापक लसीकरण कार्यक्रम सुरू करता आला असं मत शहा यांनी यावेळी व्यक्त केलं

आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक अरुणाचल प्रदेश केरळ आणि मणीपूर राज्यात हा लसीकरण कार्यक्रम झाल्याची माहिती केंद्रिय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

मनोहर अगनानी यांनी आज नवी दिल्लीत दिली

याबाबत आपण केंद्रिय आरोग्य मंत्र्यांशी संपर्क साधणार असल्याची माहिती त्यांनी काल जालना इथं वार्ताहरांना दिली

केंद्रिय शिक्षण मंडळाच्या परीक्षा आणि विज्ञान प्रात्यक्षिक होणं आवश्यक असल्याचं लक्षात घेऊन शाळांना ही परवानगी दिल्याची माहिती दिल्लीचे शिक्षण मंत्री मनिष सिसोदिया यांनी दिली आहे विद्यार्थ्यांवर शाळेत हजर राहण्याची सक्ती करण्यात येणार नाही त्यांच्या पालकांच्या परवानगीनंच ते शाळेत येतील शाळेत कोविडच्या सर्व नियमांचं सक्तीनं पालन केलं जाईल असं सिसोदिया सांनी सांगितलं

प्रतिबंधित क्षेत्रात राहणारे विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी यांना प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील शाळेत जाता येणार नाही

भारतीय चित्रपटांचा समावेश असलेल्या विभागाचं म्हणजे इंडियन पॅनोरमाचं उद्घाटन आज झालं ऐकुया या विषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून महोत्सवाचं काल उद्घाटन झालं असलं तरी चित्रपटांचं प्रदर्शन आणि इतर गोष्टी आजपासून सुरू झाल्या भारतीय चित्रपटांचा समावेश असलेल्या विभागाचं म्हणजे इंडियन पॅनोरमाचं उद्घाटन झालं तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या सांड की आंख हा चित्रपट ओपनिंग फिल्म म्हणजे उद्घाटनाचा चित्रपट होता प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक गोविंद निहलानी यांचा अप अप अँड अप हा चित्रपट यंदा या विभागात दाखवला जाणार आहे

मंगेश जोशी दिग्दर्शित कारखानिसांची वारी सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती दिग्दर्शित जून आणि शशांक उदापूरकर दिग्दर्शित प्रवास असे तीन मराठी चित्रपट या महोत्सवात आहेत यंदा भानू अथय्या यांना श्रद्धांजली म्हणून गांधी निशिकांत कामत यांना श्रद्धांजली म्हणून डोंबिवली फास्ट आणि डॉक्टर श्रीराम लागू यांना श्रद्धांजली म्हणून एक दिन अचानक हे चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार आहेत दादासाहेब फाळके यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त कालियामर्दन लंकादहन राजा हरीश्वंद्र आणि श्रीकृष्ण जन्म हे चार अतिशय जुने चित्रपट दाखवले जाणार असून ते या महोत्सवाचं आकर्षण आहे

या कार्यक्रमासाठी आपली मतं आणि सूचना नमो एप किंवा माय गव्ह या खुल्या मंचावर पाठवाव्यात असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे

त्यांच्या संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना सगळ्या पद्म पुरस्कारांसह संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता लता मंगेशकर ए

रेहमान उस्ताद अमजद अली खान यांच्यासह संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी गुलाम मुस्तफा खान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे रीजीज् भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अखत्यारीत भविष्यात बांधण्यात येणाऱ्या सर्व सुविधा अथवा वास्तुंचे नामकरण यापुढे प्रसिद्ध खेळाडूंच्या नावे करण्याचा निर्णय क्रीडा मंत्रालयाने घेतला आहे या निर्णयांतर्गत लखनौ इथल्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इथं कुस्तीसाठी नव्याने बांधण्यात आलेली वातानुकूलित तालीम जलतरण तलाव तसेच खेळाडूंसाठी बांधण्यात आलेल्या वसतिगृहांना स्थानिक पातळीवरील मोठ्या खेळाडूंचे नाव दिले जाईल या निर्णयाविषयी माहिती देताना केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की भारतात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी खेळाडूंचा योग्य सन्मान होणे गरजेचं आहे सध्या भारताकडून खेळत असलेल्या तसेच माजी खेळाडूंना सन्मानाने जीवन व्यतीत करता यावं यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून क्रीडा सुविधांना खेळाडूंचे नाव देणे हा या प्रयत्नांचाच एक भाग आहे क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेन इथं सुरु असलेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या तिस या दिवशी भारतीय गोलंदाजांनी फलंदाजीत चांगली चमक दाखवली

आज सकाळी खेळ सुरु झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा झटपट बाद झाला त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे मयांक अगरवाल आणि ऋषभ पंत यांनी काही काळ पडझड रोखली मात्र हे तिघे बाद झाल्यानंतर शार्दुल ठाकूर आणि वाशिंग्टन सुंदर यांनी कसोटीतील आपापली पहिली अर्धशतके झळकावली